कॉग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे आणि मंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज आपल्या पदांचा राजीनामा दिला लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य आहे त्याची जबाबदारी स्वीकारत पक्षाला मजबृत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत राहणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे तर भाजपा शिवसेनेबरोबरच महाराष्ट्रात वंचित बहजन आघाडीचा प्रभाव रोखणं पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे असं देवरा यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे मुंबई कॉंग्रेसची ध्रा तीन सदस्यीय गटावर सोपवण्याची शिफारसही त्यांनी केली आहे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवरा यांची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निय्क्ती झाली होती आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहजन आघाडीला सोबत घेऊन लढावी अशी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे त्यानुसार जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं जाईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं एडव्होकेट आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षानं टाकली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वंचित बहजन आघाडी सोबत आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी करुन भाजपा सेना युतीशी टक्कर देऊ असं वडेट्टीवार म्हणाले कर्नाटकमध्ये लोकशाही पदधतीनं निवड्रन आलेलं काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचं सरकार पाडण्यासाठी भाजपा सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे यासाठी केंद्र सरकार तसंच इतर भाजपशासित राज्यांतल्या यंत्रणांचा सर्रास गैरवापर स्रु असून भाजपा लोकशाहीचा गळा घोटत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसच्या प्रसिदधिपत्रकात केली आहे गोवा मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्येदेखील हीच निती वापरून भाजपनं सता मिळवली आणि आता पश्चिम बंगाल तसंच कर्नाटकमध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न स्रु आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारबरोबरच राज्यातलं फडनवीस सरकारही जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी कर्नाटक सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त आहे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानानं म्ंबईत आणून भाजपाच्या नेत्यांकडून त्यांची पंचतारांकीत हॉटेलात बडदास्त ठेवली जात आहे असा आरोप असं चव्हाण यांनी केला आहे भाजपाच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे पावसाच्या पाण्याची साठवण करुन जलसंवर्धनातून किमान एक जलाशय पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांनी विशेष गट स्थापन करावा असं केंद्रसरकारनं सांगितलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या दिशानिर्देशामधे म्हटलं आहे की भूजलाचा ऊपसा आणि प्नर्भरण या प्रक्रियांकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासंदर्भातली माहिती सर्वांना कळावी म्हणून जाहीर ठिकाणी प्रसिद्ध करावी असंही त्यात स्पष्ट केलं आहे एक ज्लैपासून स्रु झालेल्या जलशक्ती अभियानाचा भाग म्हणून हे दिशानिर्देश जारी केले आहेत

बांब् सेटमम्ळे बांब्च्या विविध प्रजातींची सामान्य नागरिकांना ओळख होईल रोजगार निर्माण होईल तसंच शिवाय पर्यटनालाही चालना मिळणार आहे

मुख्य सोहळा वाशिम जिल्हा पोलिस म्ख्यालयात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक आणि जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते शहर वाहतूक पोलीस कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आलं

रत्नागिरी जिल्ह्यात जगब्डी आणि वाशिष्ठी नदयांना काल आलेला पूर आज ओसरला आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरांमधलं पाणी कमी झालं आहे आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून या दोन्ही प्लांवर म्ंबई गोवा महामार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं स्रू झाली आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं काल रात्री ही वाहत्क बंद केली होती नाशिक शहरात पावसाचा जोर कायम असून द्पारी जुने नाशिक भागात आणखी एक जुना वाडा कोसळला त्यात जीवित हानी झालेली नाही

त्र्यंबकेश्वर आणि इगतप्री भागात पावसाचा जोर कायम असून नाशिक बकेश्वर मार्गावर पिंपळगाव बहला इथल्या पृलावरून पाणी गेल्याने हा पूल वाहत्कीसाठी बंद ठेवला आहे दरम्यान रविवारच्या स्ट्टीची संधी साधून त्र्यंबकेश्वर आंबोली इगतप्री येथील भावली धारणासह अनेक भागात वर्षा सहली वाढल्यानं पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातून म्ळा नदी तृङ्ब भरून वाहत आहे अहमदनगर शहरासह अनेक गावांचा पाणीप्रवठा अवलंबन असलेल्या मृळा धरणाच्या दिशेनं नवीन पाण्याची आवक होत आहे भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस होत असून मूळा नदीवरचा पिंपळगाव खांड प्रकल्प भरल्यानंतर पाणी म्ळा धरणाकडे येत आहे कोथळे लघ् पाटबंधारे तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेनं भरला तसचं मूळा खोऱ्यातील क्रकंडी नदीवरील शिरपंजे लघ् पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेनं भरला आहे आता या पाण्याचा विसर्ग बलठण लघ् पाटबंधारे तलावाच्या दिशेनं होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ब्लढाणा जिल्ह्यात अतिपावसाम्ळे शेतजमीनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं न्कसान झालं आहे यामध्ये पाच हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण फ्टीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय विशेष चौकशी पथक स्थापन केलं आहे दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला दिले आहेत जलसंपदा मंत्रालयाचे सचीव तसंच विदर्भ सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सूर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन केलं असल्याचा शासन निर्णय राज्यसरकारनं काल जारी केला दरम्यान तिवरे धरण फूटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी दीड वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आज पाचव्या दिवशी एनडीआरएफच्या पथकाला धरणाच्या परिसरातच सापडल्याचं यापूर्वीच्या बातमीपत्रात सांगितलं होतं मात्र तो मृतदेह बालिकेचा नसून एका छोट्या प्राण्याचा होता असं एनडीआरएफनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्या बालिकेसह चार जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडल्यानं उमटे धरण धोकादायक स्थितीत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र केवळ ज्जबी मलमपट्टीखेरीज त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही अशी स्थानिकांची तक़ार आहे यवतमाळच्या खूनी नदीचं पाणी हिरव्या रंगाचं आणि द्रषित झाल्याम्ळे झरिजामणी ताल्क्यातल्या टाकळी गावाचा पाणीप्रवठा बंद करण्यात आला आहे पाणी प्रवठा कर्मचाऱ्यांना नदीच्या पाण्यावर तेलकट तवंग दिसून आल्यानं पाहणी केली असता पाण्याचा रंग गडद हिरवा झाल्याचं दिसलं शिवाय नदीकाठावर हिरव्या रंगाची भ्कटीही आढळली त्यामुळे पाण्यात काही मिसळून घातपात करण्याचा तर हा प्रकार नाही ना असा संशय ग्रामस्थांना आहे विस्तार अधिकाऱ्यांनी नदीतल्या पाण्याचे नम्ने पांढरकवडा इथल्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत दरम्यान गावात दवंडी देऊन पाणीप्रवठा बंद केल्याबाबत तसंच हे पाणी क्णी पिऊ नये अशी सूचना ग्रामस्थांना दिली आहे

या प्लाम्ळे मंबई नाशिक मार्गावरच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल नैऋत्य मान्सून आता उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र सक्रीय झाला असून कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बह्तेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसांत कोकणात बहतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाइयात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी सम्द्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे